टिळक लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे लोकमान्यांची विद्वत्ता धैर्य न्यायाविषयीची जाणीव आणि स्वराज्याची संकल्पना प्रत्येकाला कायम प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी यानिमित्त केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही लोकमान्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे असं सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांची स्वराज्याविषयीची संकल्पना प्रत्येक भारतीयाला आदर्शवत आहे असं जावडेकर यांनी म्हटलं आहे टिळक शंभर वर्षांनंतरही लोकमान्य टिळक यांचे विचार आजच्या काळाला लागू होतात आजच्या अनेक समस्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांमधून उत्तरं मिळू शकतात यासाठी विशेषतः युवा वर्गांनं लोकमान्य टिळकांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं दिल्लीतली भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य ते आत्मनिर्भर या आंतरराष्ट्रीय वेबिनारचं शहा यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं

शालेय विद्यार्थ्यांना शिजवलेलं पौष्टिक अन्न देण्यासाठी येणारा एकूण खर्च जमेस धरून त्यानुसार भत्ता द्यावा असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर माध्यान्ह आहार योजना पूर्ववत सुरू होईल असंही त्यांनी नमूद केलं शिधापत्रिका एक राष्ट्र एक शिधापत्रिका या महत्त्वाकांक्षी योजनेचा विस्तार करून आजपासून आता मणीपूर नागालँड जम्मू आणि काश्मीर तसंच उत्तराखंड या राज्यांचाही त्यामध्ये समावेश झाला आहे

परिचय ईन्वेस्ट्मेंट्स लिमिटेड या कंपनीच्या रोख्यांची एकमेकांत खरेदी विक्री करून संबंधित कंपन्यांनी रोख्यांची संख्या आणि किंमत फुगवल्याचा आरोप सेबीनं केला आहे ईद ईद अल अझा अर्थात बक्र ईद चा सण आज देशभर भक्तिभावानं साजरा होत आहे मात्र कोरोनाचं सावट असल्यामुळे बहुतांश ठिकाणी मुस्लिम धर्मीयांनी सुरक्षित अंतराचे नियम पाळून घराजवळच्या मशिदींमध्ये नमाज पठण केलं ज्या राज्यांमध्ये अजूनही टाळेबंदी लागू आहे अशा ठिकाणी लोकांनी आपाल्या घरांमध्येच नमाज अदा केली मोदी ईद बांग्लादेश ईद उल अझा निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना शुभेच्छा दिल्या आहेत हा सण आपल्याला भारत आणि बांगलादेशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दुव्यांची आठवण करून देतो असं मोदींनी बांगलादेशाच्या जनतेला शुभेच्छा देताना सांगितलं

न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर चौकात रामाची भव्य डिजिटल प्रतिमा उभारण्यात आली असून भूमीपूजन सोहळ्याचं प्रक्षेपणही करण्यात येणार आहे हॉंगकॉंग निवडणूक कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आगामी विधिमंडळ निवडणूक एक वर्ष पुढे ढकलत असल्याचं हॉगकॉगच्या नेत्या कॅरी लॅम यांनी काल जाहीर केल

या निर्णयामुळं लोकशाहीवादी आंदोलकांना मोठा धक्का बसला आहे अमेरिका पाठिंबा भारताच्या भूभागावर अतीक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला ठाम विरोध करण्याच्या भारताच्या भूमिकेला अमेरिकी काँप्रेसच्या सदस्यांनी पाठिंबा दिला असून चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे अमेरिका चीन निर्बंध चीनमधील शिन जिआंग प्रांतात उइघुर समुदायावर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात शिन जिआंग प्रॉडक्शन अँड कन्स्ट्रक्शन कंपनीवर आणि या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर निर्बंध घातले असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी काल जाहीर केलं आपल्याच नागरिकांच्या मानवाधिकारांचा भंग करणाऱ्या चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा सर्वच देशांनी निषेध करावा असं आवाहनही पोम्पिओ यांनी यावेळी केलं सौर आघाडी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये जगातील सर्वच देशांना सहभागी करून घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्दिष्टाला बळ मिळालं असून या आघाडीतील बहुतांश सदस्यांनी या कल्पनेला पाठींबा दर्शवला आहे सौर आघाडीच्या आराखड्यात याबाबत योग्य ती दुरुस्ती झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्यांना आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहभागी होता येणार आहे पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांनी पॅरीस इथं झालेल्या एका परिषदेत सौर आघाडीची स्थापना केली होती

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार